काही वर्षात हवामान बदलामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपय्क्त ठरली आहे असं मत राज्याच्या कृषी संचालनालयातील मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख यांनी व्यक्त केलं आहे विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान पिक विमा योजना हे सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे असंही ते म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उर्दू भाषेतील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे विद्यापीठातर्फे प्रथमच उर्दू भाषेचा अभ्यासक्रम हिंदी विभागांतर्गत सुरू करण्यात येत आहे

पिंपरी चिंचवड शहरातील क्क्रटपालन व्यवसायाशी निगडित असणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे बर्ड फ्लू या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं हे सर्वेक्षण हाती घेण्यात आलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक कावळा आणि दोन कबूतर दगावल्याची तक्रार पालिकेकडे नोंदवण्यात आली मात्र या विषाणूचा क्ठलाही प्रादुर्भाव नसल्याचेही पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांनी सांगितलं क्क्टपालन या व्यवसायाशी निगडित असणारे नागरिक हे अतिजोखमीच्या गटात असून जर त्यांच्यात फ्ल्यू सदृश कुठली लक्षणं आढळल्यास लगेचच पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं असं पालिकेच्या वतीने कळविण्यात आलं आहे

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत

एका विशेष सभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे मात्र हा प्रस्ताव प्रामाणिक करदात्यांवर अन्यायकारक असल्याची संतप्त भूमिका स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे

स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे

आकाशवाणी पुणे परिवारातर्फे आज संध्याकाळी केंद्राच्या आवारात त्यांना निरोप देण्यात आला

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत